चंआवाहन कोरोनाकाळातनागरीसेवापरीक्षादिलेल्यामात्रप्रयत्नांचीसंख्यासंपलेल्या उछूकउमेदवारांनाआणखीएकसंधीद्यायलातयारअसल्याचंकेंद्रसरकारचंसर्वोच्चन्यायालयातआश्वासन शालेयशुल्ककमीकरणंकिंवामाफकरण्यासंबंधीचाविषयउच्चन्यायालयातप्रलंबितअसल्यानं

न्यायव्यवस्थेलासुदृढबनवण्यासाठीआणिजनतेलान्यायमिळवूनदेण्यासाठीन्यायव्यवस्थाआणिसरकारनंमिळूनकामकरावं असंप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीम्हटलंआहे गुजरातउच्चन्यायालयाच्यारौप्यमहोत्सवीवर्षानिमित्तआयोजितकार्यक्रमातप्रधानमंत्रीदूरदृश्यसंवादप्रणालीच्यामाध्यमातूनबोलतहोते देशातल्यानागरीकांच्याअधिकारांचीसुरक्षाअसो किंवाराष्ट्रीयहितालाप्राधान्यदेणंअसो न्यायव्यवस्थेनंनेहमीआपलंकर्तव्यबजावलंअसल्याचंतेम्हणाले न्यायव्यवस्थेतकेल्याजाणाऱ्याविविधसुधारणांमुळेन्यायालयांचंकामकाजहीआध्निकझालंअसल्याचंसांगूनप्रधानमंत्र्यांनी कोविडकाळातसर्वोच्चन्यायालय तसंचजिल्हान्यायालयांमध्येमोठ्याप्रमाणातडिजिटलमाध्यमातूनसुनावणीझाल्याचंनमूदकेलं कोरोनासाथीच्याकाळातज्याउमेदवारांनी केंद्रीयनागरीसेवाआयोगाचीपरीक्षादिल्याआहेत आणिज्यांच्याप्रयत्नांचीसंख्यासंपलीआहे अशा डिछुकउमेदवारांनाआणखीएकसंधीदेण्याचंकेंद्रसरकारनंसर्वोच्चन्यायालयालासांगितलंआहे मात्रज्याउमेदवारांनीयापरीक्षेसाठीआवश्यकअसलेलीवयोमार्यादाओलांडलीआहे अशांनाहीसुविधालागूहोणारनाही असेदेखीलसरकारनंन्यायालयातस्पष्टंकेलंआहे कोरोनासाथीच्याकाळात परीक्षेचीपुरेशीतयारीझालीनसल्याने परीक्षापुढंढकलण्याचीमागणीसरकारनेअमान्यकेलीहोती त्यामुळेपरीक्षादेणंभागपडलं आणखीएकसंधीमिळावीअशीयाचिकासर्वोच्चन्यायालयातदाखलकरण्यातआलीहोती

शालेयशुल्ककमीकरणंकिंवामाफकरण्यासंबंधिचाविषयउच्चन्यायालयातप्रलंबितअसल्यानं सद्यस्थितीतत्यातसरकारहस्तक्षेपकरूशकतनाहीअसं राज्याच्याशालेयशिक्षणविभागानंस्पष्टकेलंआहे

मात्रयानिर्णयाविरोधातसध्याउच्चन्यायालयातसुनावणीसुरुआहे त्यापार्श्वभूमीवरशालेयशिक्षणविभागानंआपलीभूमिकास्पष्टकरणारंनिवेदनकालजारीकेलं भारतरत्नपंडीतभीमसेनजोशीयांच्याजन्मशताब्दीवर्षानिमित्तआर्यसंगीतप्रसारकमंडळातर्फेआजआणिउद्याअभिवादनयासंगीतका र्यक्रमाचंआयोजनपुण्यातल्यागणेशक्रीडासभागृहातहाकार्यक्रमआयोजितकरण्यातआलंआहे

ज्येष्ठनेतेशरदपवारमाहितीआणिप्रसारणमंत्रीप्रकाशजावडेकरभाजपानेतेविनयसहस्तबुद्धेआदीमान्यवरयाकार्यक्रमालाउपस्थीतराहणारआहेत याकार्यक्रमातपंडीतजींच्यासंगीतक्षेत्रातल्यायोगदानाबद्दलयाक्षेत्रातलेमान्यवरआपलेविचारमांडणारआहेत उद्याज्येष्ठदिग्दर्शकजब्बारपटेलज्येष्ठसंगितकारअच्यूतगोडबोलेंयांच्याशीसंवादसाधतील

यावेळीराजठाकरेयांनाउपस्थितराहण्याचीगरजलागणारनसल्याचंत्यांच्यावकिलांनीन्यायालयाबाहेरसांगितलं

यानिधीचावापरानंगावांमध्येचांगल्यादर्जाच्यापायाभूतसुविधांचीनिर्मितीकरावीअसंआवाहनहीमुश्रीफयांनीकेलं

राज्यशासनानंमहापालिकाआधिकारीआणिकर्मचा यांनाशासनपदसमकक्षवेतनश्रेणीचेआदेशदिल्यानंपिपरीचिंचवडमहापालिकेच्याधर्तीवरक र्मचाऱ्यांनापेप्रोटेक्शनदिलंअसूनकोणत्याहीकर्मचाऱ्याच्यावेतनातकपातनझाल्याचीमाहितीनाशिकमहापालिकेचेप्रशासनउपायुक्तमनोजघोडे पाटीलयांनीदिलीआहे कृषीकायद्यांविरोधातआंदोलनकरतअसलेल्यासंयुककिसानमोर्चानंआजदेशभरचक्काजामआंदोलनपुकारलंआहे धुळेजिल्ह्यातमुंबईआग्रामहामार्गावरआमदारफारुकशहायांच्यानेतृत्वाखालीचक्काजामआंदोलनकेलंगेलं नाशिकजिल्ह्यातहीनिफाडआणिचांदोरी खिंचक्काजामआंदोलनझालं आंदोलनामुळेनाशिक औरंगाबादमहामार्गवरवाहनाच्यालांबचलांबरांगालागल्याहोत्या नाशिकतालुक्यातसिन्नरफाटायेथेझालेल्याचक्काजामआंदोलनामुळेनाशिकपुणेरोडवरीलवाहतूकठप्पझालीहोती राज्यसरकारनंखासदारडॉ

यासंदर्भातलीअधिसूचनाहीकालजारीकेलीगेली

मुंबईतल्याविलेपार्ल्याचेमाजीआमदारकृष्णाहेगडेआणिमनसेच्याजुईलीशेंडेयांनी कालमुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांच्याउपस्थितीतशिवसेनेतप्रवेशकेला यावेळीठाकरेयांनीयादोघांच्याहातीशिवबंधनबांधलं

सध्याच्यापरिस्थितीतवाढतीभूजलटंचाईलक्षातघेऊनभूजलव्यवस्थापनाविषयीअधिकजागरूकतानिर्माणकरायचीगरजपाणीपुरव ठावस्वच्छतामंत्रीगुलाबरावपाटीलयांनीव्यक्तकेलीआहे